बलशाली आणि सर्वसमावेशक देश घडवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकजुरीमं पुढं जाण्याची गरज आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

परराष्ट्र व्यवहार मंत्र एस जयशंकर यांचा गुजरातमधून राज्यसभेसाठी भाजपाचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल

नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर संसदेत पहिल्यांदाच मोदी भाषण करत होते निवडणुका जिंकण किंवा हरण यापलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी आपण झाते आहोत

पायाभूत सुविधा असोत अंतराळ क्षेत्रात सरकार पुढे जातच राहील असंही त्यांनी सांगितलं

दहशतवादावर मतभेद असू नयेत भ्रष्टाचाराविरोधात सरकारचा लढा सुरुच राहील असंही त्यांनी सांगितलं

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शित करण्यासाठी दोन्ही सभागृहात सलग दुसऱ्या दिवशीही चर्चा झाली डीएमके चे सदस्य दयानिधी मारन यांनी यावेळी बोलताना देशभरातल्या आणि विशेष करुन तामिळनाडूतल्या पाणी प्रशावर सभागृहाचं लक्ष वेधलं या प्रशाला सरकार जबाबदार असल्याचं ते म्हणताच राज्यमंत्री अर्जून मेघवाल आणि भाजपा सदस्य राजीव प्रताप रुडी यांनी हरकत घेतली

जम्मू कश्मिरमधे विनाविलंब निवडणूका घेण्याची मागणी नॅशनल कॉन्फरन्स चे हसन मसुदी यांनी केली भाजपाचे एस पी सिंग बाघेल यांनी यावेळी बोलतांना सरकारच्या कामांची प्रशंसा केली काँग्रेसचे दिग्विजय सिंग यांनी राष्ट्रपतींच्या भाषणात बेरोजगारीच्या प्रश्नाचा उल्लेख नसल्याबद्दल सांगितलं तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ बायन यांनी सर्व सदस्यांनी बेरोजगारी आणि कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं

या सर्व उपक्रमात उच्चांकी गुंतवणूक केली असून कामाचा वेग तंत्रज्ञानाचा वापर आणि नागरिकांचा सहभाग उल्लेखनीय असल्याचं सांगत शहरातल्या पायाभूत सुविधांमधे सुधारणा करायला सरकार वचनबद्ध आहे असंही मोदी यांनी या संदेशात म्हा किं आहे

प्रधानमंत्री आवास योजना स्मार्पिती अभियान आणि अमृत अभियानाच्या चौथ्या वर्धापनादिनानिमित्त आज नवी दिल्ली शिं आयोजित कार्यक्रमात आज ते बोलत होते या तीनही अभियानांमधे मिळून आठ लाख कोशी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याचं ते म्हणाले केंद्र सरकारनं मृत व्यक्तींच्या अवयवांचं दान करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहीत करण्याच्या हेतूनं राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण कार्यक्रम तयार केला आहे या कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण संघानेचं मुख्य कार्यालय नवी दिल्ली कें स्थापन करण्यात आलं असून मुंबई चेन्नई कोलकाता चंदीगड आणि गुवाहारी क्षेत्रीय कार्यालयं स्थापन करण्यात आली आहेत राज्यसभेत आरोग्य आणि कु बिकल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी लिखीत उत्तराद्वारे आज ही माहिती दिली

नीती आयोगाच्या निर्देशाकांच्या समग्र आरोग्य विषयक कार्यक्रमात केरळ पहिल्या स्थानावर तर आंध्रप्रदेश दुसऱ्या तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे आरोग्य सुधारणेत दरवर्षी सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करणा या राज्यांमधे हरियाणा राजस्थान आणि झारखंड राज्य अग्रस्थानी आहेत विविध राज्यांमधे असलेल्या आरोग्यविषयक सुविधा आणि आरोग्यविषयक जनजागृतीच्या दुष्टीनं होत असलेले प्रयत्न वृद्धींगत होण्याच्या उद्देशानं नीती आयोगामार्फत दरवर्षी अशाप्रकारे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचं मूल्यांकन केलं जातं

त्यावेळी ज्यांनी निर्भिडपणे आणीबाणीला सर्व शक्तीनिशी विरोध केला त्या सर्व थोर व्यक्तींना आज देश नमन करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हुकुमशाही वृत्ती देशाच्या लोकशाही मुल्यांपुढं पराभूत झाला होता असंही मोदी यांनी म्हा कें आहे आणीबाणीची घोषणा आणि त्यानंतरच्या घडामोडी हा देशाच्या तिहासातला काळाकुट्ट अध्याय आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हानि आहे देशाची घाजा आणि घाजात्मक संस्था सर्वोच्च आहे हे आजच्या दिनानिमित्त लोकांनी लक्षात ठेवावं असं त्यांनी म्हाऊंय गृहमंत्री अमित शहा यांनीही आणिबाणीतल्या सेनानींना आदरांजली वाहिली आहे आणीबाणीच्या काळात राजकीय स्वार्थासाठी लोकशाहीची हत्या करण्यात आली असं शहा यांनी विजेवर म्ह मिं आहे दरम्यान आणीबाणी हा भारतीय प्तिहासातला काळा कालावधी होता अशी प्तिका भाजपाच्या खासदार मिनाक्षी लेखी यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना केली आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांना महाराष्ट्र शासनातर्फे पाच आणि दहा हजार रुपये मानधन दिलं जातं आर्थिक सुस्थितीत आणि हयात असलेल्या काहींनी मानधन नाकारले असून त्यांना सन्मानपत्र देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली राष्ट्रवादीचे विधीमंडळ गाजते सदस्य अजित पवार यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्यावर ते उत्तर देत होते मुंबई शहर आणि उपनगरातल्या ज्या अनुदानित शाळांना स्वतःची मद्दानं नाहीत अशा शाळातील विद्यार्थ्यांना मुंबई महानगर पालिकेच्या वतीनं आठवडयातून एक तास विनामूल्य मद्यान उपलब्ध करुन देणार अशी घोषणा नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी आज विधानपरिषदेत केली कुलाबा श्विल्या सविता चंद्रशेखर मद्रानासंदर्भात काँग्रेसचे भाई जगताप आणि हेंमत केले यांनी विचारलेल्या प्रशाचं उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली राज्यसभेच्या दोन रिक्त जागांसाठी गुजरातमधून आज भाजपा आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल केली

परराष्ट्र व्यवहार मंत्र एस जयशंकर यांनी गुजरातमधून राज्यसभेसाठी भाजपाचे उमेदवार म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपाच्या जुगल ठाकोर लोखंडवाला यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेसतर्फे माजी मंत्री चंद्रीका चुडासामा आणि गौरव पंडया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले गुजरात विधानसभेत भाजपाचं संख्याबळ पाहता दोन्ही जागा भाजपाचं जिंकेल असा पक्षाला विश्वास आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमित शहा आणि स्मृती जिणी जिंकून आल्यानंतर त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता भारत आणि अमेरिका यांच्यातली सामरिक भागिदारी आणखी मजबूत करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीयो आजपासून भारताच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अमेरिकेबरोबर उच्चस्तरीय चर्चा होत आहे

नंतर ते परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी ते चर्चा करतील त्याचप्रमाणे तिर सरकारी अधिका यांनाही भेत्रील दहशतवाद एच वन बी व्हिसा व्यापार तियादी मुद्यांवर उभय पक्षी चर्चा होईल

भारत आणि अमेरिका यांच्यातले द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं तसंच काही प्रादेशिक आणि जागतिक मुद्दयांच्या दृष्टीनं या भेशीला महत्त्व प्राप्त झालं आहे

नाणेफेक जिंकून खिंडनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

वेस्ता डीजचा ख्यातनाम क्रिकेपिट्र ब्रायन लारा याला आज मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी तो आला असताना अस्वस्थ वा लागल्यानं त्याला परळच्या रुग्णालयात नेलं त्याच्या स्वास्थ्याविषयी लौकरच प्रसिद्दिपत्रक जाहीर करण्यात येईल असं रुग्णालय सूत्रांनी सांगितलं